प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हेमंत सोरेन यांचं अभिनंदन केलं असून राज्याची सेवा करण्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत झारखंडमधल्या मतदारांचे त्यांनी आभार मानले आहेत भाजपा अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपला पक्ष जनादेशाचा आदर करत असल्याचं ट्विट केलं आहे

दरम्यान झारखंड मुक्ती मोर्चाच्या विधीमंडळ पक्षनेत्याची निवड करण्यासाठी आज रांची इथं त्यांची बैठक होत आहे हेमंत सोरेन यांची नेतेपदी निवड होण्याची शक्यता आहे कॉंग्रेस विधीमंडळ पक्षाचीही बैठक आज होत आहे महाआघाडीचे नेते म्हणूनही सोरेन यांचीच निवड होण्याची शक्यता आहे शहरांसाठीच्या स्वच्छ भारत मोहीमेअंतर्गत देशभरातला शहरी परिसर हागणदारीमुक झाला आहे

मात्र आपली घुसखोरी विरोधी यंत्रणा भक्कम असून गेल्या काही काळात घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडले आहेत असं ते म्हणाले

विहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांच्या नेतृत्वाखाली वस्तू आणि सेवाकर मंत्रीगटाची बैठक काल बंगळुर इथं झाली कर चुकवणाऱ्यांवरची कारवाई तसंच वस्तू आणि सेवाकराचं विवरण भरण्याच्या प्रक्रियेत सुलभता आणणं अशा विषयांवर या बैठकीत चर्चा झाली

केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी काल नवी दिल्लीत आरोग्य शिक्षण आणि ग्रामीण विकास क्षेत्रातल्या प्रतिनिधींबरोबर दहावी आणि आगामी अर्थसंकल्पाआधीची शेवटची बैठक घेतली आरोग्यसेवांमधे सुधारणा आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सुविधा लोकांपर्यंत पोचवणं यासारख्या मुद्यांवर बैठकीत चर्चा झाली निवृत्तीवेतनधारक तसंच दुर्बल घटकांच्या संरक्षणाकरता सामाजिक क्षेत्रात सार्वजनिक गुंतवणूकीशी संबंधित या सुधारणा आहेत ग्रामीण क्षेत्रात आर्थिक आणि सामाजिक पायाभूत सुविधांना प्रोत्साहन देण्याच्या उपाययोजनांवरही बैठकीत चर्चा झाली रेल्वे गाड्यांसाठीच्या अत्याधुनिक नियंत्रण यंत्रणा वापर करून रेल्वेच्या सिम्मल प्रणालीचं आधुनिकीकरण करायचा निर्णय भारतीय रेल्वेनं घेतला आहे या महत्वकांक्षी प्रकल्पामुळे सुरक्षा क्षमता आणि वेगात सुधारणा ही उद्दीष्ट गाठायलाही मदत होईल असं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे

राज्य सरकार कोणताही भेदभाव न करता राज्यातल्या प्रत्येक नागरिकासाठी काम करत आहे असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ताबा हस्तांतरणाच्या निमित्तानं झालेल्या एका कार्यक्रमात म्हटलं आहे

या बंदरामुळे भारत आणि इराण अफगाणिस्तान मध्य आशिया तसंच युरोपादरम्यान व्यापार संबंध आणि संपर्क व्यवस्था बळकट होईल असं मत परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉक्टर एस जयशंकर अणि इराणचे परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉक्टर महम्मद जवाद जरीफ यांनी व्यक्त केला आहे

महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्याच्या एरंडोल तालुक्यात पिंपळकोठा गावाजवळ काल संध्याकाळी प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीपला ट्रक धडकल्यानं झालेल्या अपघातात नऊ जण ठार तर आठ जण जखमी झाले मुंबई नागपूर महामार्गावर ट्रकचा स्टिअरींग रॉड तुटल्यानं हा ट्रक प्रवासी वाहतूक करणाऱ्या काळी पिवळी जीपवर जाऊन आदळला त्यामुळे हा अपघात झाला जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं आहे श्रीलंकेतल्या दक्षिण महामार्गावर काल संध्याकाळी झालेल्या अपघातात तीन भारतीय पर्यटकांसह चार जणांचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले पर्यटकांना धेऊन जात असलेल्या व्हॅनच्या चालकाला झोप लागल्यानं ती समोरच्या लॉरीच्या मागच्या बाजुला धकडली अशी माहिती पोलीसांनी दिली आहे ही व्हॅन मतारा इथून कोलंबोला जात होती या व्हॅनमधून सहा भारतीय पर्यटक प्रवास करत होते अपघातात मरण पावलेल्यांमध्ये व्हॅनच्या चालकासह एका महिलेचाही समावेश आहे सरकारनं एका पाकिस्तानी महिलेला भारताचं नागरिकत्व दिलं आहे खतिजा परविन असं तिचं नाव आहे पूछचे जिल्हाविकास अधिकारी राहुल यादव यांनी काल तिला नागरिकत्वाचं प्रमाणपत्र प्रदान केलं परविनचा जन्म पाकिस्तानात झाला मात्र तिनं महम्मद ताज या भारतीय व्यक्तीशी लग्न केलं आहे

आयसीसी एकदिवसीय क्रिकेट मानांकनात भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली पहिल्या तर उपकर्णधार रोहित शर्मा दुस या स्थानावर आहे वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत केलेल्या उत्तम कामगिरीच्या जोरावर दोघांनीही आपलं स्थान टिकवलं आहे आयसीसी महिला क्रिकेट मानांकनात भारताची डावखुरी फिरकी गोलंदाज राधा यादव दुसऱ्या स्थानावर कायम आहे मात्र दिप्ती शर्मा आणि पुनम यादव यांच्या स्थानात घसरण झाली आहे वरीष्ठ राष्ट्रीय छात्रसेनेच्या एक लाख अतिरिक्त जागांना स्वयंअर्थसहाय्यित स्वरुपात परवानगी देत असल्याची माहिती संरक्षण सघिव अजय कुमार यांनी ट्विटद्वारे दिली आहे

दिल्लीतल्या दर्जागंज इथं झालेल्या निदर्शनांदरम्यान अटक झालेल्या सहा जणांनी दिल्लीतल्या अतिरिक्त सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे या अर्जावर दिल्ली पोलीसांनी येत्या शनिवारपर्यंत आपला प्रतिसाद दाखल करावा असे निर्देश न्यायालयानं दिले आहेत प्रगतीच्या मार्गात दहशतवादाचा कायमच अडथळा असतो असं उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी सांगितलं कश्मीरच्या विद्यार्थिनींनी नवी दिल्लीत नायडू यांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते पाकिस्तानसह सर्वच शेजारी देशांशी भारताला मैत्रीपूर्ण संबंध हवे आहेत असं नायडू यांनी स्पष्ट केलं देशातली विविधता पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रवास करायला हवा त्यामुळे त्यांना देशासमोरची आव्हानं कळतील असं ते म्हणाले

नवी दिल्लीत नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात झालेल्या निदर्शनाच्या वेळी अनेक भागातली दूरसंचारसेवा खंडित झाली होती या आरोपाच्या याचिकेच्या सुनावणीला दिल्ली उच्च न्यायालयानं नकार दिला आहे मुख्य न्यायाधीश न्यायामूर्ती डी एन पटेल आणि न्यायमूर्ती सी हरिशंकर यांच्या पीठासमोर ही याचिका सुनावणीसाठी आली होती

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या संशोधन विभागाच्या आर्थिक सल्लागार आणि संचालक गीता गोपीनाथ यांनी काल नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली